ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियस बोलसोनारो यांनी व्हॅक्सीन दिल्याबद्दल भारताचे आभार मानल्यानंतर ह्नं हा ट्विटर संदेश पाठवला आहे मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांच्यासंकल्पनेतूनमुंबईतस्ट्रीटफूडहबतयारकेलाजाणारआहे त्यामुळेरस्त्यातकुठेहीमुंबईकरआपलीभूकभागवूशकेल

प्रदीपव्यासयांनीदिली

समाजाच्याप्रगतीसाठीमुलगीआणिमुलांमधीलवाढतेअसंतुलनकमीकरण्याचीआवश्यकताअसल्याचंप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीम्हंटलंआहे

प्रसिद्धअभिनेत्रीझीनतअमानसमारोपसमारंभाच्याप्रमुखपाहुण्याअसतील केंद्रीयपर्यावरण वनआणिहवामानबदलराज्यमंत्रीबाबूलसुप्रियोहेदेखीलसमारोपसोहळ्यालाउपस्थितअसतील

सर्वअपघातग्रस्तमजूरअसून तेरोजगाराच्याशोधातगुजरातलाचाललेहोते

पाडवीयांनीरुग्णालयालाभेटदेऊनजखमींच्याआरोग्याचीचौकशीकेली

पालघरजिल्ह्यातमुंबई अहमदाबादराष्ट्रीयमहामार्गावरकालएकाखाजगीवाहनालाझालेल्याअपघातातदोनजणठारतरसहाजणजखमीझाले

वनविभागानंयवतमाळमधल्याशासकीयवैद्यकीयमहाविद्यालयालारक्तसंकलनवाहिनीउपलब्धकरूनदिलीअसल्यानं जिल्ह्यातलंरक्तसंकलनवाढायलामदतहोईलअसंजिल्ह्याचेपालकमंत्रीसंजयराठोडयांनीम्हटलंआहे राठोडयांच्याहस्तेकालवसंतरावनाईकशासकीयवैद्यकीयमहाविद्यालयातरकसंकलनवाहिनीचालोकार्पणसोहळाझालात्यावेळीतेबोलतहोते

नव्यामतदारांनाप्रोत्साहननदेंणतसंचमतदारसूचीमध्येजास्तीतजास्तनागरिकांनीनामांकनकरंहायादिवसाचामुख्यहेतूआहे

याआधीझालेल्याबैठकीतल्यानिर्णयांच्याअंबलबजाणीच्याप्रगतीचाआढावाकालच्याबैठकीतघेतलागेला

चारही गंभीर व्यक्ती बीड जिल्ह्यातले असल्याची प्राथमिक माहिती आहे

कोरोनासंकटामुळेगेल्यावर्षीमार्चमहिन्यापासूनतपोवनएक्स्प्रेसबंदकरण्यातआलीहोती